या तपासणीमुळे निदान लवकर होण्यास मदत होईल हे तंत्र दक्षिण कोरियातील एका कंपनीने विकसित केले आहे ही जलद चाचणी निगेटिव्ह आल्यास आरटी पीसीआर चाचणी करून मगच अंतिम निदान करता येईल मात्र जलद चाचणी पौसिटिव्ह आल्यास पुन्हा अन्य चाचणी करण्याची गरज भासणार नसून उपचार लगेच सुरु करता येणार आहेत या जलद चाचणी साठी एका पट्टीवरील नमुन्याचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण नोंदवता येणार असून अर्ध्या तासात निदान होऊ शकेल

ते काल आकाशवाणीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते

म्ख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शालेय तास सुरु करण्याचा तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि शहरापासून दूरच्या शाळांमध्ये प्रेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला शैक्षणिक वर्ष सुरू करताना शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ऐक्या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शासनाच्या सूचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात नववी दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैमध्ये सहावी ते आठवीची शाळा ऑगस्टमध्ये आणि तिसरी ते पाचवीची शाळा सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे तर अकरावीचे वर्ग अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुरु होणार आहेत पाहिली आणि दुसरीच्या शाळा सुरु करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती निर्णय घेईल शाळा सुरु करण्याआधी शाळा ती पूर्णपणे निर्जंतूक करण पालकसभा घेऊन त्यांच्या मनातली भीती दूर करण स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं विद्यार्थ्यांसाठी टीव्ही रेडीओ तसंच संगणकाची सोय करून देण त्याचबरोबर ई शिक्षणासाठी आवश्यक गुगल क्लास रूम वेबिनार प्रायोगिक तत्वावर सुरु करणे ई शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांचं आणि पालकांचं सक्षमीकरण करण्याबाबतच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत शिक्षकांना कोरोना प्रतिबंधासाठी लावलेली इतर काम रद्द करावीत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आकाशवाणी बातम्यासाठी पुण्याहून संतोष गोगले

माहिती तंत्रज्ञान ऑटोमोबाईल तेल आणि पेट्रोलियम तसंच अन्न प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात हे करार करण्यात आले नजीकच्या भविष्यकाळात आठ हजार कोटींचे सामजंस्य करार करण्यात येणार असून राज्यात येणाऱ्या उद्योगांना कोणतेही अडथळे येणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे त्याचबरोबर औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली

या सर्व प्रवाशांना अत्यावश्यक सेवेबाबतचं ओळखपत्र जवळ बाळगण आवश्यक असून कोरोना संबधीच्या सर्व नियमांचं पालन कारण बंधनकारक असणार आहे

नागाव चौल बोर्ली आगरदांडा दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर इथल्या नुकसानीची पाहणी करून हे पथक रात्री महाडकडे रवाना होणार आहे सहा सदस्यांच्या या पथकाचं नेतृत्व वरिष्ठ अधिकारी रमेशकुमार करत आहेत पालखी पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा संगम म्हणजे जणू भक्तीचा महामेळाच यंदा कोरोनामुळे पायी वारी रद्द झाल्याने हा महासमन्वय घडून आला नसल्याची रुखरुख वारकरी वभाविकांमध्ये दिसून येत आहे दरवर्षी निवड्गं विठोबा आणि पालखी विठ्ठल परिसर हरीनामाच्या गजरानं दुमदुमुन जायचा भव्य मंडपात वैष्णवांचा डेरा असायचा वारक यांच्या सेवेसाठी हजारो हात पुढे यायचे

तर काही हौशी वारक ना प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवून आणायचे ही लगबग या परिसराला एक उर्मी देऊन जायची शहरातील लाखे भाविकांची पालखीचं दर्शन घेण्यासाठी झुंबड उडायची

कुठलीही लगबग नाही वर्दळ नाही दोन्ही मंदीरांना टाळे आहे तंबु आहेत पण ते पोलीसांच्या देखरेखीसाठीचे अन्नछत्रदानही आहे पण ते कोरोना बाधितांसाठी

लवकर या संकट निवारणासाठी भाविकांनी विठ्ठलाला साकडं घातलं असून पुढच्या वर्षी तरी सेवेची संधी दे अशीच प्रार्थना ते विठ्रायाचरणी करत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया

सांगलीमध्ये कोरोना आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते सांगली आणि मिरजच्या शासकीय रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याच देशमुख यांनी यावेळी सांगितलं पालघर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या द्रसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे संवाद यात्रेचं आयोजन केलं जात आहे या अंतर्गत भाजपा प्रदेश सरचिटणीस अतूल भातखळकर यांनी काल पालघरमध्ये पत्रकार परिषद घेतली कोरोनाचा प्रभावी मुकाबला आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातल्या अनेक दशकांच्या समस्या सोडवणारे अनेक एतिहासिक निर्णय गेल्या वर्षभरात केंद्र सरकारनं घेतल्याच ते म्हणाले

अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

उस्मानाबाद जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत गावात शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले जात आहे याबाबत अधिक माहिती देताना उस्मानाबादचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव म्हणाले

नाशिक नाशिक जिल्ह्यात येवला इथं मांडूळ आणि मऊ पाठीच्या कासवाची तस्करी करणारी टोळी वन खात्याच्या पूर्व विभागानं पकडली

निधन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्या डॉ लीला पाटील यांच काल कोल्हापूरमध्ये निधन झाल

दिवंगत साहित्यिक ना सी फडके यांच्या त्या कन्या होत प्रयोगशील शिक्षणतज्ञ अशी त्यांची ख्याती होती काल रात्री पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले निधन साहित्यिकक आणि नाटककार यशवंत रांजणकर यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते सदस्य होते

आकाशवाणी पुणे केंद्राच्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये तसच संगीत सभांमध्ये त्यांचा अनेक वर्ष सहभाग होता

कळत नकळत आणि विश्वनाथ एक शिंपी या चित्रपटांसह अनेक मालिका आणि माहितीपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आज द्पारी वैक्ठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

नाशिक जालना अमरावती अहमदनगर चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला

जिल्हा निहाय विचार केला तर यवतमाळ अकोला आणि सांगलीत सरासरी पेक्षा थोडा कमी पाऊस झाला आहे रत्नागिरी रायगड ला निसर्ग वादळाचा तडाखा बसला असला तरी आतापर्यंतचा पाऊस सरासरीपेक्षा फारसा जास्त नाही जालना नांदेड वर्धा आणि गडचिरोलीतही पाऊसमान सरासरीपेक्षा थोडंसंच जास्त आहे

हवामान विभागाच्या नोंदीनुसार काल कोकण मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह जोरदार सरींनी हजेरी लावली कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आजही कोकण मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे कोकणात काही ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे

तम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासाई बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार